सरकार न्कसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचे आश्वासन

भूमाफियांवर वचक निर्माण करणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाची नागप्रातून स्रुवात

अभियान जिल्हाधिकारी

अंकित गोयल यांची माहिती म्ख्यमंत्री मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज सोलाप्र जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या न्कसानाची पाहणी केली यावेळी न्कसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्ख्यमंत्र्यांनी सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचं सांगून मदतीचं आश्वासन दिलं

यात ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील तसेच प्रत्यक्ष शेतकरी ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधतील राज्यात गेले काही दिवस झालेल्या म्सळधार पावसाम्ळे न्कसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनानं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे फडणवीस यांनी आज प्णे जिल्ह्यातल्या क्रकंभ दौड इंदापूर या परिसरातल्या न्कसानीची पाहणी केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते जिल्ह्यातले वाह्न गेलेले प्ल तातडीनं बांधून गावागावांचा त्टलेला संपर्क तत्काळ प्र्ववत करावा अशी मागणीही त्यांनी केली

हे प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या दहा पूर्णांक दोन दशांश टक्के एवढं आहे

देशात सध्या सुमारे दोन हजार प्रयोगशाळांमधून या तपासण्या केल्या जात आहेत

आता आपण ऐक्या यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी कोविड जनजाग़ती विषयी केलेलं आवाहन मी सुद्धा आवाहन करतो या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून वनमंत्री म्हणून की ज्या काही सूचना आरोग्य विभागाकडून किंवा प्रशासनाकडून शासनाकडून वेळवेळी दिल्या जात आहे उदाहनार्थ हाथ ध्तलं पाहिजे सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे मास्क शिवाय बाहेर निघ् नये किंवा बोलू नये अश्या पद्धतीनं जे काही सूचना आहे नो मास्क नो एंट्री नो चर्चा अश्या पद्धतीचं जे काही आता अनेक चळवळ आता बाहेर येत आहे ती या ठिकाणी नक्कीच याचा फायदा या कोरोनाला रोखण्यासाठी होईल अनिल देशम्ख नागप्र सारख्या मोठ्या शहरांमध्ये विविध आमिष दबाव आणि दहशत निर्माण करून कोट्यवधी रुपयांचे भूखंड बळकावून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते असे कृत्य करणाऱ्या असामाजिक तत्वांवर वेळीच निर्बंध आणणाऱ्या विशेष तक्रार निवारण शिबिराचा पहिला पथदर्शी उपक्रम गृह मंत्री अनिल देशम्ख यांच्या उपस्थितीत आज नागप्रात पार पडला

राज्याच्या अन्य भागातही हा प्रकल्प लाभ घेण्याचे संकेत गृहमंत्र्यांनी दिले आहे पोलीस जिमखाना येथे विशेष तक्रार निवारण शिबीराचे उदघाटन गृहमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले विशेष तक्रार निवारण शिबीर हा राज्यातील भूमाफियांना निर्बध घालणारा पहिला पथदर्शी प्रकल्प आहे या शिबीराच्या माध्यमातून भूखंडाच्या बाबतीत फसवणूक तसेच वाढत्या गून्हेगारीवर आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करुन नागरिकांच्या तक्रारींचा त्वरीत निपटारा करण्यात येईल शहरातील ग्न्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस चमू उत्तम कामगिरी करीत आहे नागरिकांच्या प्रतिसादान्सार इतर शहरातदेखील विशेष तक्रार निवारण शिबीर राबवणार येईल अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी आज केले

मिड ब्रेक आकाशवाणी नागप्रच्या वृत्त विभागाची नवरात्र विशेष प्रस्त्ती स्त्री शक्तीचा जागर आकाशवाणी या विशेष ऑनलाइन मालिकेअंतर्गत ऐक्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तूत्वाने ठसा उमटविणाऱ्या नऊ महिलांचे संक्षिप्त अनुभव या मालिकेतील सर्व भाग ऐकण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आमच्या यू ट्यूब चॅनल मराठी न्यूज नागप्र ऑल इंडिया रेडियो ला आपणही आमच्या सोबत साजरा करा एक प्रेरणादायी नवरात्र उत्सव

याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मधे त्यांचं कौत्क केलं आहे

आरोग्य उपकेंद्र नागपूर जिल्ह्यामध्ये उद्यापासून आरोग्य उपकेंद्र ताल्का आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड होऊन गेलेल्यांची तपासणी स्रू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिले

पी डी सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत नागपूर जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे तथापि आरोग्य सूत्रांच्या सूचनेन्सार द्सऱ्या कोरोना लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज केली जात आहे हिवाळ्याच्या मध्यामध्ये कोरोना आजाराचा उद्रेक झाल्यास यंत्रणा आणखी सक्षम व्हावी यासाठी देखील आज जिल्हाभरातील आरोग्य महसूल आणि अन्षंगिक यंत्रणेशी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट संवाद साधला मोठ्या प्रमाणात आर टी पी सी आर चाचण्यांचा वेग वाढविण्यात यावा माझे क्टंब माझे अभियान तसेच माझे क्षेत्र माझा प्ढाकार या योजनांमध्ये सर्व यंत्रणा झोकून देऊन काम करावे असे निर्देश आज जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिले आहेत

प्लाझ्मा डोनेशनसाठी विशेष प्रकारच्या अॅण्टीबॉडीची गरज नाही फक्त आय जी जी

अतिवष्टी भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि अवेळी आलेल्या पावसाम्ळे नागरिकांचे तसंच शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात न्कसान झाले असून न्कसानग्रस्त लोकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे शासनाने घोषित केलेल्या मदतीचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये अशा निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिले लाखनी येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते

वाघ पिंजरा चंद्रपूरच्या राजूरा येथील वाघाला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये वनकर्मचाऱ्याना बसविल्याने वाद निर्माण झाला आहे

वास्तविक पाहता पूर्वीपासूनच वनविभागात अशा पद्धतीनं वाघांना पकडण्याची मोहिम असते असा ख्लासा वनमंत्री संजय राठोड यांनी केला नक्षली ठार कोरची तालुक्यातील कोसमी किसनेली जंगलात ठार झालेल्या पाच नक्षल्यांमध्ये चार महिला आणि एक प्रुष असून सर्वांची ओळख पटल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

घटनास्थळी पोलिसांना काही बंद्का प्स्तके वायर आणि इतर साहित्य सापडले आहे

हर्षवर्धन देशभरात वैदयकीय ऑक्सिजनचा त्टवडा नसल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे ते काल समाजमाध्यमांवरून सन्डे संवाद या कार्यक्रमात बोलत होते